नागप्रात कोवॅक्सीनच्या चाचण्या प्ण्याल्या सिरमचे लस स्वस्तात देण्याचे प्रयत्न

देशातली पहिली किसान रेल्वे देवळालीहून बिहारकडे रवाना

या अपघातात्त विमानाचे दोन त्रकडे झाले घटनास्थळांवरील सर्व बचाव कार्य रात्रभरात पूर्ण झालं असून सर्व जखमींना मलप्पूरम आणि कोझिकोडे इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी केरळचे राज्यपाल आरिफ मोहमंद खान यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसंच अपघाताबद्दल तीव्र द्ःख व्यक्त करून सर्व प्रवाशांसाठी प्रार्थना केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातामुळे आपल्याला तीव्र वेदना झाल्याचं म्हटलं असून ज्यांचे प्रियजन यात मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या द्ःखात आपण सहभागी असल्याचं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे मोदी नवीन शैक्षणिक धोरण हा नव्या भारताचा पाया असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते सध्याच्या काळात नवी जागतिक व्यवस्था आकाराला येत असताना विकासाची नवी जागतिक परिमाणं निश्चित होत असताना त्यामध्ये टिकून राहणारे विद्यार्थी घडवणं त्यांना खऱ्या अर्थानं जागतिक नागरिक बनवणं आणि त्यासाठी भविष्यवेधी मानसिकता आणि प्रवृत्ती विकसित करणं हे आजचं मोठं आव्हान असून त्याचा सारासार विचार करूनच नवं शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलं आहे असं ते म्हणाले

लस दिल्यानंतर यातल्या कोणालाही आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही

जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर या लशीच्या आवश्यक उत्पादनासाठी या भागीदारीमुळे आर्थिक पाठबळ मिळणार आहे त्यामुळे लस सामान्यांच्या आवाक्यात येऊ शकेल लसीची किंमत सव्वादोनशे ते अडिचशे रुपयांदरम्यान राहील असं सिरम इन्सटीट्यूटकडून काल सांगण्यात आलं

पुढच्या वर्षीच्या मध्यापर्यंत या लशीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्याच कंपनीचं उद्दिष्ट आहे

हातमाग देशाचा हस्तकलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी हस्तकला कारागिरांचं मोलाचं योगदान आहे नागरिकांनी या स्थानिक कलेचा प्रसार करावा आणि आत्मनिर्भर भारतासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केल राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी देशातील कारागिरांना शुभेच्छा दिल्या हातमाग दिनानिमित्त काल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे द्रदूश्य प्रणालीच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते यावेळी हातमाग प्रदर्शनाचं उद्घाटन आणि याविषयीच्या पोर्टल आणि एपचं उद्घाटन करण्यात आलं स्थानिक कारागिरांना त्यांच्या उत्पादनांचा थेट लाभ मिळवून देण हे सरकारचं उद्दिष्ट आहे अस स्मृती इराणी यांनी दूरदर्शनला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं

या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हाव अस आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केल आहे किसान रेल्वे शेतकऱ्यांकडील भाजीपाला आणि फळासारख्या नाशवंत मालाला लवकरात लवकर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीच्या किसान रेल्वेचा काल नाशिक जिल्ह्यातील देवळालीहून शूभारंभ झाला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी द्रदूश्य प्रणालीद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर ही गाडी बिहारमधील दानाप्रकडे रवाना झाली किसान रेल्वे सेवेमूळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्यास मदत होईल असा विश्वास गोयल यांनी यावेळी व्यक्त केला तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी योग्य किंमत मिळण्यास या सेवेचा हातभार लागेल असं तोमर म्हणाले सध्या आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या किसान रेल्वेम्ळ फळं भाजीपाला मांस मच्छी आणि द्धासारख्या नाशवंत मालासाठीची देशव्यापी प्रवठा साखळी तयार होण्यास मदत होणार आहे भविष्यात गरजेनुसार या रेल्वेच्या फेऱ्या आणि थांबेही वाढवण्यात येणार आहेत सोयाबीन पेरलेलं सोयाबीनचं बियाणं न उगवल्या प्रकरणी अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे महाबीजसह वरदान बायोटेकआणि केडीएम सीड्स या तीन कंपन्यांविरुद्ध बियाणे कायद्यांतर्गत काल खटले दाखल करण्यात आले या आधीही मूर्तिजाप्र तालुक्यात सारस एग्रो इंडस्ट्रीज आणि प्रगती एग्रो सर्व्हिसेस या दोन कंपन्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत कृषीविकास अधिकारी मुरली इंगळे यांनी आकाशवाणीला या बाबत अधिक माहिती दिली

हातातोंडाशी आलेली पिक गेल्यान शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी काल लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्याकडे केली आहे

अशा वयस्कर अभिनेते आणि तंत्रज्ञांना काम करायला मज्जाव करणारे महाराष्ट्र सरकारचे दोन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं काल रद्दबादल केले ज्येष्ठ कलाकार प्रमोद पांडे तसंच इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यु्सर्स संघटनेनं सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यावर काल निर्णय देताना कोविड प्रतिबंधासाठीचे नियम सर्वांना सारखे लागू असल्याचं न्यायालयानं सांगितलं

काल तपास पथकाची कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं

शाडूची माती आणि कागदी लगद्यापासून बनलेली आकर्षक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा उपक्रम हातकागद संस्थेबरोबरच पेणच्या गणेशमूर्ती कारागिरांना देखील उभारी देणारा आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

विविध प्रकारातल्या आकर्षक रंगसंगतीतल्या आणि आकारातल्या गणेशमूर्ती क्रषीमहाविद्यालयाच्या परिसरातील हातकागद संस्थेच्या दालनात उपलब्ध आहेत

या मूर्ती बनवताना तसच विक्रीसाठीही स्वच्छता आणि स्रक्षेच्या सर्व नियमांच पालन करण्यात येत आहे गणेशभक्तांना व्हिडीओ कॉलद्वारे मूर्ती विषयीचे शंकानिरसन करून मूर्ती निवडता येणार आहे मूर्ती घरपोच देण्याची स्विधाही आहे इच्छुकांना प्रत्यक्ष संस्थेत जाऊन देखील मूर्ती खरेदी करणं शक्य आहे पर्यावरणप्रक मूर्तीबरोबरच पर्यावरणपूरक मखर आणि सजावटीचंइतर साहित्य देखील इथे उपलब्ध आहे

बाकी आपल्या आसपास काळे करडे कधीतरी पिवळे बेड्क दिसतात हा गोष्टींच्या प्स्तकातला बेडूक मेळघाटात प्रत्यक्ष आढळला आहे त्या बाबतची ही बातमी आमच्या प्रतिनिधीकडून

हा दूर्मिळ रंगीत बेडूक पेंटेड कलुओला या नावानं नोंदला गेला आहे या बेडकांच्या अंगावर आकर्षक असे लाल निळे पिवळ्या रंगाचे ठिपके बघायला मिळतात गारवा मिळेल अशा ठिकाणी राहणं या बेडकाला पसंत आहे त्यामुळे मोठ्या झाडांच्या खोडातील पोकळीत तो राहतो मेळघाटातील चिखलदरा भागातल्या जंगलात यांची प्रथमच नोंद घेण्यात आली आहे

परतवाडा अंजनगाव सूर्जी या भागात याआधीही हे रंगीत बेड्क आढळले होते पण ते मेळघाटातील लाकडा सोबत लाकडाच्या ढोलीतून तिथे आले असावे असा प्राणीशास्त्र अभ्यासकांचा कयास आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून आनंद गंभीरसह विजयक्मार लडकत पूणे पाऊस पूर मुंबई ठाणेपालघररायगडरत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं काल काहिशी उघडीप घेतली त्यामुळे पडलेली झाडं काढण रस्त्यांची डागड्रजी आणि खंडित वीज प्रवठा सुरळित करण्याची कामं सुरू आहेत सांगली जिल्ह्यातील नेहमी प्र बाधित होणाऱ्या गावांना नवीन यांत्रिक बोटी उपलब्ध झाल्या आहेत वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला सांगली जवळ कृष्णा नदीतील पाणी पातळी तेवीस फुटावर स्थिर आहे

हवामान राज्यातला पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर्ण ओसरलेला नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजहि कोकणात सर्वत्र विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार